राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पोर्टल आणि एपचा प्रारंभ सध्याच्या काळात नवी जागतिक व्यवस्था आकाराला येत असताना विकासाची नवी जागतिक परिमाणं निश्चित होत असताना त्यामध्ये टिकून राहणारे विद्यार्थी घडवणं त्यांना खऱ्या अर्थानं जागतिक नागरिक बनवणं आणि त्यासाठी भविष्यवेधी मानसिकता आणि प्रवृत्ती विकसित करणं हे आजचं मोठं आव्हान असून त्याचा सारासार विचार करूनच नवं शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी केलं नव्या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणक्षेत्रातील परिवर्तनवादी सुधारणा या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते तीन चार वर्षांचा ऊहापोह लाखो सूचनांचा विचार केल्यानंतर हे धोरण तयार करण्यात आलं आहे हे करताना दोन बाबींचा प्रामुख्यानं विचार केला गेला आजची शिक्षण व्यवस्था युवकांना कल्पकता कुतूहल जागृत ठेवणारे आणि कामाशी बांधिलकी जपणारे विद्यार्थी बनवते का आणि त्यांना विद्यमान आव्हानांना सामोरे जाऊन नवा समाज घडविण्याच्या दृष्टीनं सक्षम बनवते का हे ते दोन ठळक मुद्दे होते

अदयायवत वैद्यकीय माहिती साठा करणे हा या विभागाचा उद्देश आहे या माहितीसाठयाचा फायदा वैद्यकीय व्यवस्था संशोधन धोरण आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात होईल

या अभ्यासाचा कालावधी एक वर्ष असून त्यामध्ये नोंदणीकृत आणि कोविड रुग्ण असलेल्या रुग्णालयांना सहभागी होता येणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनं यात सहभागी होऊ इच्छिणारी कोविड रुग्णालय् आणि कोविड निगा केंद्र यांच्याकडून अर्ज मागवले आहेत कोविड रुग्णांना देण्यात आलेले उपचार झालेले परिणाम याबाबतची सर्व माहिती नोंदवली जाणार आहे

गेल्या सलग तीन दिवसांत दररोज सहा लाखांहून चाचण्या करण्यात आल्या आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

माल वाहतुकीच्या दरात सवलत जाहीर केल्यानंतर भारतीय रेल्वेनं आजपासून शेतमालाच्या वाहतुकीसाठी विशेष किसान रेल्वे सुरू केली आहे

या रेल्वेमधून फळं आणि भाजीपाल्याची वाहतूक केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारनं आत्तापर्यंत अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत या रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून त्यांना चांगला भावही मिळेल ही रेल्वेगाडी त्या अर्थानं देशातील शेतकऱ्यांच्या विकासाचं इंजिन असून हा विकास लवकरच दृष्टीपथात येईल असंही गोयल म्हणाले

त्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वैविध्यपूर्ण हस्तकला आणि हातमाग क्षेत्राचा अविभाज्य घटक असलेल्या कारागिरांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाचा हस्तकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी या कारागिरांचे मोलाचे योगदान आहे त्यामुळे देशातील नागरिकांनी स्थानिक कलेचा प्रसार करावा आणि आत्मनिर्भर भारतासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावावा असं आवाहन पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिलेल्या संदेशात केलं आहे दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते यावेळी हातमाग प्रदर्शनाचं उद्घाटन आणि याविषयीचं पोर्टल आणि एपचा प्रारंभ करण्यात आला

जम्मू आणि काश्मीरचे नवे नायब राज्यपाल म्हणून मनोज सिन्हा यांचा शपथविधी आज काही वेळापूर्वी श्रीनगर इथं पार पडला श्रीलंकेत स्झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्रीलंका पीपल्स पार्टीनं स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला आहे

माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड नॅशनल पार्टीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सार्वत्रिक निवडणुकांच यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं

यातील डझनभर छापे दिल्लीत गुरगाव आणि सुरतमध्ये प्रत्येकी एक छापा घालण्यात आला हे प्रकरण फरार शास्त्र सल्लागार संजय भंडारीशी संबंधित आहे भंडारी विरोधात देशात आणि परदेशातील अघोषित मालमत्ता आणि भ्रष्टाचचाराशी संबंधित ईडी आणि सीबीआय स्वतंत्रपणे तपास करत आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांच्याशी काल द्रध्वनीवरून चर्चा केली

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली असल्याच स्पष्ट झाल आहे अस मुंबई पोलिसांनी म्हटल आहे रविवारी दहिसर इथल्या घरामध्ये ती गळफास घेतेल्या अवस्थेत आढळून आली होती मूळची बिहारमधील पुनिया जिल्ह्यातली अनुपमा भोजपुरी सिनेमा आणि टिव्हीवरील कार्यक्रमांमध्ये काम करण्यासाठी मुंबईला आली होती अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सक्तवसुली संचनालायाकडे नोंदवायचा जबाब सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी नंतर नोंदवण्याची मागणी केली आहे